घटनेच्या चौकटीत राहूनच आणि राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेता हे अधिकार देण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना दिली

यूरिया देशात पुरेशा प्रमाणात यूरिया खत उपलब्ध असून यूरियाचा अजिबात तूटवडा नसल्याचं केंद्रीय रसायन आणि खतं विभागाचे मंत्री सदानंद गौडा यांनी काल संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना सांगितलं युरिया खतांच्या पुरवठ्यासंदर्भात आपला विभाग दररोज सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितलं केंद्रानं राज्यांना यूरियाचा योग्य प्रमाणात पुरवठा केला आहे मात्र राज्यांकडून होणा या वितरणामुळे समस्या निर्माण झाली असण्याची शक्यता गौडा यांनी व्यक्त केली

बी आय

सोहराबृद्दीन आणि त्यांची पत्नी कौसर बी यांच्या हत्येचा कट आरोपींनी रचला होता या आरोपाला पृष्टी देणारे कोणतेही पुरावे सरकारी पक्षाला सदर करता आले नाहीत असं विशेष न्यायमूर्ती एस

शर्मा यांनी या प्रकरणी निकाल देताना सांगितलं

हेरॉल्ड दिल्लीतील नॅशनल हेरॉल्ड हाउस रिकामं करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या असोसिएट जर्नल्स लिमिटेडची याचिका फेटाळून लावत दिली उच्च न्यायालयानं सरकारच्या बाजूचं समर्थन केलं आहे

रस्ते रस्त्यांची स्मार्ट पद्धतीने यंत्राद्वारे स्वच्छता करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी विकास महामंडळाच्या वतीनं पथदर्शी प्रकल्पाची चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली औंध बाणेर बालेवाडी भागात पाच आठवडे ही चाचणी घेण्यात आली पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र जगताप म्हणाले की रस्ते स्वच्छतेच्या क्षेत्रात अलीकडे अनेक सकारात्मक बदल झाले आहेत आणि या यंत्राद्वारे स्वच्छतेच्या श्रेणीमध्ये अप्रेसर राहण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी प्रयत्नशील आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांच्या सहयोगाने प्रगत साधनांसह सर्वोत्कृष्ट कॅरेजवे स्वच्छतेचा प्रकल्प राबवून स्वच्छतेचा आंतरराष्ट्रीय बेंचमार्क गाठण्यासाठी प्रयत्न असल्याचं ते म्हणाले पाणी नमूने मोबाईल एपचा वापर करून सर्व पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांचे नमुने गोळा करण्यात पालघर जिल्हा कोकण विभागात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली आहे पाणी गुणवत्ता सनियंत्रण आणि सर्वेक्षण विषयाच्या आढावा बर्क्कीत ते काल बोलत होते

निर्देश कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या प्रत्येक महिन्याच्या बक्कीला सहाय्यक निबंधकांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारलेल्या बाजार समित्यांचे उपक्रम आणि कामकाज पद्धतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी या बस्कीचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करावा अशा सूचना पणन मंत्री सूभाष देशमुख यांनी दिल्या आहेत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून सहकार आणि पणन विभागाची आढावा बर्फ्क व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली त्यावेळी ते बोलत होते अन्य एका कार्यक्रमात सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक संघटनेच्या वतीनं देण्यात येणारा आदर्श बँक प्रथम पुरस्कार आणि आदर्श व्यवस्थापक पुरस्कार पंढरप्र अर्बन बँक आणि त्यांचे व्यवस्थापक उमेद विरधे यांना काल सोलाप्र इथ सहकार मंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला

पुरस्कार बाईट उत्कृष्ट मराठी वाङ्वय निर्मितीसाठी राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्वय पुरस्कार जाहीर झाले आहेत पुण्यातील पुरस्कारप्राप्त सुरेश पाटोळे यांनी आपलं मनोगत आकाशवाणीकडे व्यक्त केलं लोकशाहीर अण्णाभाउ साठे या साहित्यिकाच्या नावे महाराष्ट्र शासनान मला गौरवलं

महाराष्ट्र शासनाने मला आणि माझ्या साहित्यकृतीला दिलेला हा पहिला मान आहे त्याबद्दलमा

शेतीमालाला हमी भाव देण्याचं आश्वासन सरकारनं पूर्ण करावं अशीही मागणी यावेळी आंदोलकांनी केली मोर्चा सतत होणारी वीज दरवाढ रद्द करावी या मागणीसाठी कोल्हापुरातील उद्योजक व्यापारी आणि इतर व्यावसायिकांच्या वतीनं काल मोर्चा काढण्यात आला

याप्रकरणी पोलिसांनी या कंपनीच्या संचालक मंडळाच्या मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे हस्तांतरण प्रस्ताव नवी मुंबई महापालिका हद्दीतून जाणा या सायन पनवेल महामार्गाची देखभाल करण्यासाठी हा नऊ किलोमीटरचा मार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करावा असा ठराव करून हा प्रस्ताव राज्य शासनाकडं पाठविण्यात आला होता मात्र राज्य शासनाच्या बांधकाम विभागानं या महामार्गाच्या विस्तारीकरणाचं काम करणा या कंपनीचे पस्तीदेण्याबाबत महापालिकेकडं विचारणा केली आहे त्यावर महापालिकेनं हा खर्च देण्याची तयारी दाखविली असून याबाबतची सविस्तर माहिती मागविली आहे हा रस्ता महापालिकेकडं हस्तांतरित झाल्यास मार्गाची देखभाल करणं शक्य होईल त्यामुळं याबाबतच्या सर्व व्यवहार्य बाबी तपासून निर्णय घेऊ असं नवी मुंबई महापालिका आयुकत डॉ रामास्वामी एन यांनी सांगितलं

मेळावा महिला आर्थिक विकास महामंडळच्या वतीने ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटांची निर्मिती करण्यात आली आहे या बचत गटांच्या उत्पादनांना बाजार पेठ उपलब्ध व्हावी आणि या महिलांचा व्यवसाय मोठा व्हावा यासाठी गोंदियात जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यात पंतप्रधान मुद्रा मेळावा तसेच कौशल्य विकास मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या अंतर्गत बचत गटातील महिलांना कर्जाचं वितरण आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आलं प्रदर्शन सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून सोलापूर इथं रुक्मिणी जत्रा या महिला बचत गटाच्या उत्पादनांचं प्रदर्शन कालपासून सुरू झालं आहे यावेळी बचत गटांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं

महामंडळाच्या विविध रिसोर्टमध्ये दर महिन्याच्या पौर्णिमेला पर्यटकांसाठी विविध सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी काल मुंबईत दिली आज ताडोबा इथं या उपक्रमाचं उद्घाटन होणार असून विविध साहित्यिक आपल्या साहित्यकृती सादर करणार आहेत कुस्ती जालना पीटीसी जालना इथ सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत काल शिवराज राक्षेला पराभूत करत अभिजित कटकेनं विजय मिळवला

दुसऱ्या आखाड्यात विजेतेपदाचा दावेदार असलेल्या सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडे याच्यावर रत्नागिरीच्या संतोष दोरवडन मात केली